आईएसएसएफ जागतिक स्पर्धेत भारतीय महिला नेमबाजांचं अभियान आजपासून सुरु होणार देशाच्या अर्थव्यवस्थेला दहा ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनवण्याच्या आपल्या संकल्पनेचा पुनरुच्चार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला नवी दिल्ली ध्वे सुरू असलेल्या जागतिक व्यापार शिखर परिषदेत बोलताना देशात अनेक स्टार्टअप सुरू व्हावेत आणि ऊर्जा नूतनीकरण क्षेत्रात देश अग्रणी ठरावा अशी डेछा त्यांनी व्यक्त केली

ह्या नव भारताची निर्मिती करताना भूतकाळातले प्रश्न सोडवून भविष्यातल्या अडणींचाही विचार करायचा आहे आपलं सरकार जातपात भाषा धर्म आर्थिक स्तर यांचा विचार न करता समाजातल्या सर्व घटकांच्या समस्या हाताळत आहेत असं प्रतिपादन मोदी यांनी केलं आघाडी सरकार येण्यापूर्वी चलनवाढ आणि तूट यांचे आकडे वाढतच होते पण गेल्या पाच वर्षात विकास दर सात पूर्णांक चार दशांश टक्के झाला आहे सरकारचा प्रत्येक घटक नेमून दिलेलं उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्नशील आहे देशातली परिस्थिती बदलण्यासाठी जनतेनं दिलेल्या पाठिंब्यामुळे सर्व शक्य झालं अशा शब्दांत प्रधानमंत्र्यांनी जनतेचे आभार मानले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राजस्थानात टोंक धिं जाहीर सभा घेणार आहेत या पार्श्वभूमीवर सभास्थळी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे राज्याच्या वरीष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिका यांनी काल प्रधानमंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जग शांतीच्या शोधात असल्यामुळे भारताकडे पर्यटकांचा ओढा वाढत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

कुंभमेळा हे संस्कृती आणि अध्यात्माचं महत्त्वाचं केंद्र असून या सोहळ्याचं उत्कृष्ट आयोजन हे विशेष आकर्षन ठरलं आहे असं ते म्हणाले आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदान करावं असं आवाहन करुन ते म्हणाले की भारतातली निवडणूक प्रक्रिया जगात एकमेवाद्वितीय आहे ही प्रक्रिया सा या जगाला बघता यावी यासाठी निवडणुक आयोगानं पुढाकार घ्यावा असंही ते म्हणाले त्वेर राज्यांत राहणा या कश्मीरींच्या सुरक्षिततेची हमी त्या त्या राज्यांनी द्यावी असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर मिळालेल्या निर्देशानुसार केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्यांना ही सूचना केली आहे पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू आणि कश्मीरी नागरिकांना ब्रिर राज्यात मारहाण होत असल्याबद्दल किंवा त्यांना वाळीत टाकण्यात येत असल्याबद्दल ही याचिका दाखल झाली आहे

पुलवामा हल्ल्याला जबाबदार असणा या पाकिस्तानच्या विरोधात लढण्यासाठी सनदशीर मार्गासह सर्व मार्गाचा वापर भारत करेल असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं नवी दिल्ली धिं सुरु असलेल्या जागतिक व्यापार शिखर परिषदेला जेटली संबोधित करत होते पाकिस्तानात राहणा या दहशतवाद्यांनी गुन्हा कबूल करुनसुद्वा पाकिस्तान त्याच्यावर कोणतीच कारवाई करत नसल्यानं परिस्थिती अधिक संतापजनक झाली आहे असं ते म्हणाले आयुष्मान भारत योजनेची अंमलबजावणी करायला पश्चिम बंगाल सरकारनं नकार दिला असल्यानं या योजनेखाली मंजूर झालेला निधी परत करावा असं केंद्रसरकारनं सांगितलं आहे

राज्यसरकारच्या स्वास्थ्य साथी योजनेला आर्थिक पाठबळ द्यायला केंद्रसरकारनं नकार दिल्यामुळे आयुष्मान भारतच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारचा वाटा द्यायला बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नकार दिला होता उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतापेक्षा अधिक संपत्ती गोळा केल्याप्रकरणी हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंग त्यांची पत्नी प्रतिभा आणि अन्य काहीजणांवर दिल्ली न्यायालयानं आरोप निश्वित केले आहेत विशेष सीबीआय न्यायाधीश अरुण भारद्वाज यांनी हे आरोपपत्र वाचून दाखवलं

अण्णा द्रमुक पक्षाचे खासदार राजेंद्रन् यांचं तामिळनाडूत तिंडीवनजवळ आज सकाळी रस्ते अपघातात निधन झालं

विल्लुपुरम् मतदार संघातून राजेंद्रन् निवडणूक जिंकले होते राज्यमंत्री षण्मुगम आणि पक्षाच्या तिर सदस्यांनी त्यांना श्रद्दांजली वाहिली आदिवासींच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी हरत हेनं प्रयत्न करण्याचं आक्षासन केंद्र सरकारनं दिलं आहे

सवॉच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करायला राज्यसरकारांना सांगण्यात आलं आहे असं केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे दहशतवादाच्या विरुद्धच्या लढ्यात युरोपीय संघ भारताच्या पाठीशी उभा असून त्याबाबत मतभेदाचा प्रश्नच उद्भवत नाही असं युरोपीय संघाचे राजदूत टोमाझ कोझलोवस्की यांनी म्हटलं आहे ते काल कोलकाता धिं बातमीदारांशी बोलत होते त्यांनी सांगितलं की युरोपीय संघानं लष्कर ए तय्यबा आणि जैश ए महम्मदसह अनेक संघटनांना दहशतवादी घोषित केलं आहे हवाई दलात महिला कर्मचा यांच्या कामगिरीचा सन्मान बेंगळुरु क्रें सुरु असलेल्या एअरो डिया प्रदर्शनात करण्यात येत आहे

गोलाघाट ॐ तज्ञ डॉक्टरांचं पथक पाठवण्यात आलं असून अनेकांवर अद्याप उपचार सुरु आहेत राज्याचे आरोग्यमंत्री हिमंत बिस्व सर्मा यांनी आज जोरहाट अेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली याप्रकरणाची चौकशी अप्पर विभागीय आयुक्तांमार्फत करण्याचे आदेश मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दिले आहेत आज सकाळी त्यांनी वरीष्ठ अधिका यांची तातडीची बैठक गुवाहाटीमध्ये घेतली

जैश ए महम्मद या दहशतवादी संघटनेच्या बाहवालपूर डेल्या मुख्यालयाचा ताबा घेतल्याचा दावा पाकिस्तान सरकारनं केला आहे कश्मीरमधल्या पुलवामा ांड झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैश ए महम्मदनं स्वीकारल्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं पाकिस्तानचा कडक शब्दात निषेध केला होता पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी सांगितलं की बाहवालपूर अल्या जैश ए महम्मदच्या मुख्यालयाचा ताबा पंजाब सरकारनं घेतला असून तिथं प्रशासक नेमला आहे

ऑलिम्पिक समितीनं पाकिस्तानच्या दोन खेळाडूंचा व्हिसा नाकारला आहे अरुणाचल प्रदेशची राजधानी डिनगर थे काल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला

त्यादरम्यान झालेल्या निदर्शनांमध्ये जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला जम्मू कश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात आज सकाळी मोठा हिमकडा कोसळला अजस श्वल्या चर्वाण परिसरात ही दुर्घटना झाल्याचं श्रीनगरच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिका यानं सांगितलं